लोकांना मास्कचं महत्व पटवून देण्यासाठी प्रशासनाद्वारे कठोर उपाय इंट्रो नवरात्रोत्सव मार्गदर्शक सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि दसरा सण साधेपणानं साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं काल जारी केल्या काय आहेत या मार्गदर्शक सूचना ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून

गरबा दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आणि शिबिरांना प्राधान्य द्यावं अशा सूचना सरकारनं दिल्या आहेत त्याचप्रमाणे देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सरकारनं केलं आहे विसर्जनाच्या दिवशी घरगूती आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर देवीच्या मूर्तीचं विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे

तसंच देवीच्या मंडपामध्ये निर्जंत्करणाची आणि शारीरिक तापमानाची तपासणीची व्यवस्था असावी मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला या मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसंच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या ही मोहीम केवळ शासन राबवत नसून ती लोकांची आहे असं ते म्हणाले राज्य कोविड राज्यात काल सलग द्सऱ्यांदा कोविडच्या नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी नोंदवली गेली

पुणे विभागातील कोल्हाप्र सोलाप्र इथंही काही प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध झाल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

पुणे शहरात रुबी हॉल सह्याद्री दीनानाथ मंगेशकर नोबेल आदित्य बिर्ला भारती सूर्या पूना तसेच कोलंबिया एशिया रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध आहेत

विभागातील कोल्हापूर सोलापूर येथेही काही प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत पूणे शहरात करोनारुग्ण वाढत आहेत त्यांना जीवदान देणाऱ्या रेमडेसिव्हिरच्या इंजेक्शनचा साठा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरळीत झाला आहे मागणी आणि पुरवठा सारखा नसला तरी दररोज प्रवठा होत असल्याने रुग्णांना दररोज प्रेसे डोस मिळतीळ एवढे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहेत

मात्र अनेकजण याकडे द्र्लक्ष करतात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यावर कारवाईही केली जात आहे मुंबई महानगर पालिका आणि सांगली पोलिसांनी तर यासाठी नो मास्क नो एन्ट्री ही मोहीमच सुरू केली आहे याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट ब्रहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये आस्थापना मॉल्सी सोसायटी सभागृह इत्यादी ठिकाणी नो मास्क् नो एन्ट्री असे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

सांगलीतही प्रशासनाने बस आणि रिक्षांसह कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना नो मास्क नो एन्ट्री मोहीम सुरु केली आहे मास्क परिधान न केल्यास सार्वजनिक वाहनात बसू दिलं जाणार नाही अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत आता गरज आहे ती नागरिकांच्या सकारात्मक सहभागाची आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून देवप्रियो भट्टाचार्य आणि कुणाल शिंदे यांच्यासह पुण्याहून प्रशांत जाधव

रोज वाढणा या प्रवाशांमुळे सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जाते आहे यवतमाळ यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटना एकवटल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सोडावा अशी एकम्खी मागणी करत या संघटनांनी जिल्ह्यात आंदोलन स्रू केलं आहे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले त्यानंतर आरोग्य विभागाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे देत जिल्हाधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी केली असून काल आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला महसूल अधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन डॉक्टरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे जिल्ह्याच्या पातळीवर त्यांच्या अडचणी सोडवण्याचा नेहमीच प्रशासनाचा प्रयत्न राहीला आहे डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याबाबतही प्रशासन सकारात्मक आहे असा खुलासा दिला गेला आहे

नाशिक शहरातील पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना संसर्गाला बळी पडल्याने नाशिकचे नुतन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दहा दिवसांपूर्वीच पोलीस मुख्यालयात कोविड निगा केंद्र सुरू केले आहे महापालिकेच्या वतीने वैद्यकिय पथक या ठिकाणी पुरवण्यात आले आहे

त्यातले दहा रूग्ण काल एकाचवेळी कोरोनामुक्त झाले प्रणे कोरोना पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांच्या मदतीसाठी येत्या दोन तीन दिवसात सर्व कोरोना केंद्रांवर विशेष व्यवस्थापन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पूण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काल दिली या केंद्रांद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून अथवा दूरध्वनीद्वारे या रुग्णांना काही त्रास जाणवत असल्यास त्यावर सल्ला दिला जाणार आहे कोरोना मुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये नंतरच्या काळात छातीत दुखणे स्नायू वेदना आणि तत्सम काही लक्षणे आढळून येतात त्यावर परिणामकारक उपाय योजना सुचवण्यासाठी ही केंद्र सुरु केली जाणार आहेत

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार